काहींनी दिशाभूल केल्यानं या समित्यांमधल्या करांच्या विरोधात निदर्शनं करण्याऐवजी काही विशिष्ट राज्यांमधले शेतकरी नवीन कायद्यांविरोधात निदर्शनं करत आहेत असं ते म्हणाले कंत्राटी शेतीबाबत सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी त्यांना कंत्राटी शेतीमध्रन कधीही बाहेर पडता येईल अशी तरतूद करण्यात आली आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून नवीन कृषी कायद्यांमुळे ते साद्य होईल असंही त्यांनी नमूद केलं पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत एक लाख पंधरा हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली दरम्यान सरकारनं हे कायदे मागं घ्यावेत अशी मागणी विरोधी पक्षांनी कालही कायम ठेवली ही विधेयकं मंजूर करणं घटनाविरोधी असल्याचं मत कॉंग्रेसचे खासदार आनंद शर्मा यांनी व्यक्त केलं

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी कोरोना साथीशी लढण्याबाबत केंद्र आणि राज्य सरकारनं यांनी संयुक्तपणे केलेल्या प्रयत्नांचं कौतुक केलं मात्र तीनही कृषी कायदे मागं घ्यावेत अशी मागणी केली काल कामकाज तहकूब होण्यापूर्वी आभार प्रदर्शक ठरावावरची चर्चा संपली असून आभारविषयक ठरावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी उत्तर देण्याची शक्यता आहे लोकसभा गोंधळ लोकसभेत तीन कृषी कायद्यांवरून गोंधळ कालही कायम राहिला कॉंग्रेस द्रमुक डावे पक्ष समाजवादी पक्ष आणि इतरांनी सरकारविरोधात सभापतींसमोरच्या हौद्यात घोषणा दिल्या सभापती ओम बिर्ला यांनी सदस्यांनी शिस्तीचं पालन करण्याची विनंती केली

विरोधी पक्षांकडून सुरू असलेल्या गोंधळाच्या वातावरणात सभापती बिर्ला यां प्रश्नोत्तराचा तास सुरू ठेवला

दरम्यान गोंधळ कायम राहिल्यानं सभापतींनी सभागृहाचं कामकाज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तहकूब केलं नंतरही गोंधळ कायम राहिल्यानं हे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं रिझर्व्ह बँक भारतीय रिझर्व्ह बँकेन काल चालू आर्थिक वर्षातील शेवटचं द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही

आज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शाक्तीकांत दास यांच्या नेतृत्वाखालील सहा सदस्यीय पतधोरण समितीच्या बैठकीनंतर दास यांनी ही माहिती दिली

कोरोनाचा प्राद्र्भाव कमी झाल्यान देशातील स्थिती वेगाने सामान्य होत आहे असं दास म्हणाले ग्राहकांचा आत्मविश्वास वाढत असून उत्पादन सेवा आणि पायाभूत सुविधांच्या व्यवसायात उत्साह आहे असं त्यानी सांगितलं शेअर बाजार दरम्यान जागतिक बाजारपेठांमधून मिळणारी दिशा आणि केंद्रीय अर्थसंकल्पातल्या तरत्दी यामुळे शेअर बाजारात काल सलग पाचव्या दिवशी तेजी कायम राहिली असून निर्देशांकांमध्ये नवे उच्चांक बघायला मिळाले

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली जिल्हयात होत असलेलं मॉडेल कॉलेज हे खऱ्या अर्थाने राज्यात आदर्श ठरेल असा विश्वास राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल गडचिरोलीमध्ये केलं मॉडेल कॉलेजचं भूमिपूजन तसंच डेटा सेंटरच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते

हा देशातला पहिला प्रकल्प ठरला असून या प्रकल्पाची दखल त्रिप्रा सरकारनं घेतली आहे संपूर्ण राज्यात अनावश्यक शवविच्छेदन कमी व्हावे याकरिता त्रिपुरा सरकारनं हा सेवाग्राम पॅटर्न लागू केला आहे ज्या न्यायवैद्यकीय प्रकरणात रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी मृत्यूचं कारण नियमान्सार दिलं आहे आणि त्या कारणावर नातेवाईकांनी कुठलाही संशय व्यक्त केला नसेल तेव्हा शवविच्छेदन टाळता येऊ शकतं या बाबतीत सेवाग्राम वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ इंदजित खांडेकर या बाबतचा अहवाल शासनाला सादर केला होता त्या नंतर जिल्ह्यात अनावश्यक शवविच्छेदन टाळले जात आहे

या मुलींनी इतर सामान्य मुलांप्रमाणेच अनेक स्पर्धामध्येही भाग घेऊन प्रावीण्य मिळवला आहे राज्यपला भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतीच या संस्थेला भेट देऊन या दृष्टिबाधित मुलींनी दोरीवर केलेली आसनं पाहिली आणि त्यांचं कौतुक केलं या खेळामुळं या मुलींच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल घडून येतो आहे

द्सरीकडे इंधन दरवाढीच्या विरोधात शिवसेनेनं काल राज्यात ठिकठिकाणी मोर्चे काढले गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव क्षेत्रात माजी मंत्री राजकुमार बडोले तर तिरोडा मतदार संघात आमदार विजय रहांगडाले यांच्या नेतृत्वाखाली काल तहसील कार्यलयावर मोर्चा काढण्यात आला

तर गडचिरोली जिल्ह्यात चारमोशी इथं आमदार देवराव होळी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात महावितरणच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आलं अलिबागमध्ये भाजपाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं परभणी जिल्ह्यातल्या आंदोलनात गंगाखेड आणि जिंतूर इथं प्रशासनाला निवेदन देण्यात आलं हिंगोली जिल्ह्यात कळमन्री आणि सेनगाव इथल्या महावितरण कंपनी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं वाशिममध्ये महावितरणच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी करून कार्यालयाला टाळा ठोकण्यात आलं लातूर जिल्ह्यात आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वाखाली औसा महावितरण कार्यालयास टाळे ठोकण्यात आले सोलापूरमध्ये भाजपाचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण कार्यालया समोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले राज्यात सर्व ठिकाणी अशा प्रकारे आंदोलन झाल्याच्या बातम्या आमच्या वार्ताहरांनी पाठवल्या आहेत

पूण्यात आम आदमी पक्षातर्फे आंदोलन करण्यात आलं जालना शहरात माजी राज्यमंत्री अर्जून खोतकर जिल्हाप्रम्ख भास्कर अंबेकर यांच्या नेतृत्वाखाली इंधन दरवाढीविरुद्ध झालेल्या आंदोलनात शिवसैनिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला

विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांची अध्यक्षपदी निवड झाली असून पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे आणि माजी आमदार मोहन जोशी यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे माजी आमदार अनंत गाडगीळ शरद रणपिसे यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झाली आहे मोहन जोशी यांना निमंत्रक म्हणूनही जबाबदारी देण्यात आली आहे

विपिन शर्मा यांनी स्थायी समितीसमोर काल सादर केला कोरोनाच्या सावटाखालील या अर्थसंकल्पांमध्ये कोणतेही करवाढ दरवाढ न सुचविता वास्तववादी अर्थसंकल्प सादर करण्यावर भर देण्यात आला आहे